राज्यात उद्भवलेल्या तीव्र दष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला कृत्रिम पर्जन्यमान हा या निर्णयाचाच एक भाग आहे सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबवण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणं आवश्यक असल्यानं काल या निर्णयास मंत्रीमंडळानं मान्यता दिली राज्यात मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अवर्षणग्रस्त भागात ढगांवर रसायनांची फवारणी करून हा पाऊस पाडला जाणार आहे त्यासाठी औरंगाबादमध्ये बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे

उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी ही माहिती दिली

मध उद्योगाला चालना देण्यासाठी संपूर्ण राज्यात मध केंद्र योजना राबवण्यासही मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली राज्यात दृष्काळग्रस्त भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधल्या जनावरांना टँकरद्वारे पाणी प्रवठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठीदेखील छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली द्ष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसंच त्यांच्या कुटुंबातल्या महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये राहत आहेत या महिलांसाठी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

विधिमंडळ कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत काल याबाबत निर्णय घेण्यात आला या बैठकीत या अधिवेशनाची रूपरेषा तयार करण्यात आली

यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे त्याखालोखाल पुणे अमरावती कोल्हापूर लातूर नाशिक मुंबई तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष प्रथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे

विधानपरिषदेत भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे

फ्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग द्ध प्रकल्पांवर प्रास्टीक बंदी कायद्यान्सार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कदम यांनी दिला आहे

लोकसभेच्या निवडणुकीतल्या दारुण पराभवनंतर आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावर अजून विस्तुत चर्चा होऊन मगच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं वंचित बह्जन आघाडी ही भाजपचाच गट असून आघाडीच्या पराभवालाही ती कारणीभूत असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहजन आघाडी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी निवडणूक पुर्व आघाडी करणार नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सांगितलं

हे राज्यातलंच नाही तर देशातलंही सर्वाधिक तापमान असल्याचं हवामान विभागाचे महानिदेशक एम

साह यांनी सांगितलं विदर्भातल्या अन्य जिल्ह्यांमध्येही तापमानात वाढ झाली आहे

नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व तयारी तसेच दष्काळसद्रश परिस्थितीची आढावा बैठक कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात बोगस बियाण्याची विक्री झाल्याचं आढळून आल्यास मूळ उत्पादक शोधून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंदवावेत असं सांगून पीककर्ज देण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचनाही कदम यांनी दिल्या

येत्या आठ दिवसाच्या आत इमारतीची अग्नी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वीत न केल्यास इमरातीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल असं आयुक्त रमेश पवार यांनी स्पष्ट केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष रवी सुडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे सत्तेच्या लोभापोटी ही मंडळी भाजपमध्ये येत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे त्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ द्यावं असं सुडे यांनी या पत्रात म्हटल आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्वीटरवर सावरकरांना श्रद्धांजली वाहिली मुंबईत सावरकर यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं जालना इथं राज्यमंत्री अर्जून खोतकर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनीही सावरकरांना अभिवादन केलं लातूर महानगरपालिकेत महापौर सुरेश पवार यांनी तर परभणी महानगरपालिकेत महापौर मीना वरपुडकर यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली औरंगाबाद शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं

तर जम्मूहून येणाऱ्या गाडीला दोन जून पासून ही सुविधा देण्यात येईल दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ही माहिती दिली आहे नांदेड श्रीगंगानगर नांदेड या रेल्वे गाडीला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित शयनयान तर नांदेड मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि धर्माबाद मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेला प्रत्येकी एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा डब्बा वाढवण्यात आला आहे येत्या एक जून ते एक जुलै या काळात तात्पुरत्या स्वरुपात हे डबे वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे